कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडे करणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करणं आणि कोरोनाच्या संभाव्य द्सऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ऑनलाईन चर्चासत्राचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांसाठीही पुरेसा वेळ राखीव ठेवण्याबाबत राज्यशासन आग्रही असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले दरम्यान मराठी रंगभूमी दिनानिमित्त काल मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते कलाकार यांच्याशी द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला नाट्य निर्माते तसंच कलाकारांच्या मागण्यांवर सरकार नक्की विचार करेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोविड प्रतिबंधाच्या निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्य प्रयोग करावेत आणि कलाकार तसंच प्रेक्षकांची काळजी घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले प्रत्येक निर्मात्यानं कलाकारांची चाचणी करावी रंगमंचावर मास्क काढावा लागला तरी कलाकारांनी परस्परात अंतर किती ठेवायचं स्वच्छता कशी ठेवायची हे ठरवावं नाट्यग्रहात मास्क नाही तर प्रवेश नाही असं धोरण राबवावं नाट्यग्रहाबाहेर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही नियमांचं पालन व्हावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली

राज्यात मत्स्य उत्पादन दप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमात आवश्यक तो बदल करण्यात येणार आहे

शालेय शिक्षण विभागानं काल याबाबतचा आदेश जारी केला शैक्षणिक कामकाजाचे एकूण दिवस लक्षात घेता फक्त दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवशीच सुटी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान शिक्षण क्षेत्रातल्या विविध संघटनांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत किमान पंधरा दिवस दिवाळी सुटी देण्याची मागणी केली आहे

ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोप प्रसंगी बोलत होते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आयूष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुग्णालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं

ते काल मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या बैठकीत बोलत होते खवा पनीर खाद्यतेल मिठाईसह विविध अन्न पदार्थातली भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना जनजागृती तसंच भेसळ करणारी दुकानं कंपन्या आस्थापनांवर छापे टाकून कडक कारवाई करावी प्रसंगी परवाने निलंबित करण्याची सूचनाही यड्रावकर यांनी केली

ते काल इंडिया सी ई ओ कोरमच्या बैठकीत बोलत होते कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी भारतानं अनेक उपाय योजले आहेत भारतानं नूतनक्षम उर्जावाढीसाठी लक्ष केंद्रीत केलं असून देशातल्या हरित पट्ट्यात झपाट्यानं वाढ होत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

नितीन राऊत यांनी दिले आहेत ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते राज्यात डेटा सेंटर इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टेशनसारखी नवी औद्योगिक गुंतवणूक येत आहे तर नागपूर मुंबई समुद्धी महामार्ग दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका आणि कोस्टल हायवेसारखे नवे महामार्ग बांधले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर वीजेची मागणी वाढणार असल्याचं ते म्हणाले

काठमांडू इथं एका विशेष समारंभात नेपाळच्या राष्टपती विद्या देवी भंडारी यांच्या हस्ते नरवणे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला तलवार आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन्ही देशादरम्यान सेना अध्यक्षांना या पदवीनं सन्मानित करण्याची ही परंपरा गेल्या सात दशकांपासून सुरू आहे

जालना नांदेड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुंबई उपनगरी रेल्वे सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या व्ततात म्हटलं आहे

आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपोषणाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांच्या अन्षंगानं काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली

आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तृषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे जोपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश दिले जात नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला या आंदोलनात राज्यातले अनेक साधू संत महंत मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत

परवा बुधवारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे

जशनोव्हा फार्मा नावाच्या या कंपनीत केमिकल रिएक्टरमध्ये बिघाड होऊन हा स्फोट झाला या स्फोटामुळे परिसरातल्या अन्य सहा कंपन्यांच नुकसान झालं तर एका कंपनीतलं एक छत कोसळून सुरक्षा रक्षकाची पत्नी ठार झाली

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली